या निवडणुकीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसघाच प्रतिनिधीत्व करत असून ते चौथ्यादा आमदार झाले आहेत पटोले यांचं अभिनंदन करणारी भाषणं सभागृहात सुरु असून शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असलेली व्यक्ती सभागृहाच्या अध्यक्षपदी निवडली गेल्याबद्दल सर्व पक्षीय सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे

महाराष्ट्र विधीमंडळाच्या सदस्यांसमोर आज दुपारी चार वाजता राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णयक्षमतेमुळे धोरण लकवा घोटाळे आणि भ्रष्टाचार यातून बाहेर पडून देशाची अर्थव्यवस्था पारदर्शक आणि धाडसी बनली आहे असं प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे काल मुंबईत क्रॉनॉमिक टाईम्स पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते गेल्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेतले दोष दूर करण्याचं काम झालं आहे

सध्याची मंदावलेली आर्थिक स्थिती तात्पुरती असून लवकरच भारतीय उद्योग आणि बाजार यातून मार्ग काढतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी पर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात या मोहिमेचा प्रारंभ केला

केंद्रसरकारनं न्याय वैद्यक मानसशास्त्रासंबंधित देशातल्या सहा केंद्रीय न्याय वैद्यक विज्ञान प्रयोग शाळांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी विदेशी तंज्ञांची मदत घेण्यात येणार आहे यामुळे हत्याकांडासारख्या गंभीर गुन्ह्यांची वैज्ञानिक पद्धतीनं अधिक परिणामकारक रित्या तपासणी शक्य होणार आहे यासंदर्भात दिल्लीच्या न्याय वैद्यक विज्ञान सेवा संचलनालय भारतीय व्यवहार विज्ञान संस्था आणि गुजरात न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात समझौता करार झाला आहे या करारामुळे या क्षेत्रातले अभ्यासक आणि व्यवसायिक यांच्या समन्वयातून न्याय वैद्यक तपास यंत्रणाची कार्यक्षमता वाढण्याचा विधास व्यक्त केला जात आहे पर्यावरणावर आधारित लघुपट स्पर्धेच्या विजेत्यांना काल नवी दिल्ली इथं पर्यावरण मंत्रालयातर्फे गौरवण्यात आलं पर्यावरण सविव रवी अग्रवाल यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना तसंच या क्षेत्रातल्या तज्ञांना पुरस्कार दिले चार दिवस चाललेल्या या समारंभात निवडक लघुपट दाखवण्यात आले

खासदार सुरेश प्रभूंनी या लघुपट महोत्सवाचं उद्घाटन केलं होतं संपूर्ण जगाची समस्या असलेल्या एड्स या रोगा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आज एड्स विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबविला आहे या अंतर्गत प्रतिबंध चाचणी आणि इलाज अशा तीन स्तरावर या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते

एङ्सच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्राकडून राष्ट्रीय एङ्स नियंत्रण कार्यक्रमाची संपूर्णपणे केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून अंमलबजावणी केली जाणार आहे

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिभित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं अभिनंदन केलं आपल्या ट्विटवर संदेशात मोदी म्हणाले की सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमुळे आपली सीमा सुरक्षित आहे राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी देखील या जवानांनी आपली कर्मठ वृत्ती दाखवून नागरिकांना मदतीचा हात दिला आहे असंही ते या संदेशात म्हणाले झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचारानं वेग घेतला आहे

भाजपा झारखंड मुक्तीमोर्चा झारखंड विकास मोर्चा आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन हे प्रमुख पक्ष आपापल्या उमेदवारांसाठी जागोजागी प्रचारसभा घेत आहेत

पहिल्या टप्प्यासाठी काल मतदान झालं

मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी आज कोहिमा इं आयोजित एका समारंभात राज्यातल्या जनतेला स्थापनादिनाच्या निमित्तानं संबोधित केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत वेगळी संस्कृती आणि धाडसी मनोवृत्ती असलेलं हे राज्य आगामी काळात विकासाच्या शिखरावर जाईल असा विधास प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

सक्तवसुली संचालनालयानं या दोघांना मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली आहे दहशतवादी कारवायांना तसंच अमली पदार्थाच्या तस्करीसाठी पैसा पुरवल्याचा आरोप या दोघांवर आहे या प्रकरणात मिर्चीच्या मालमत्तेचा सौदा करणारा दलाल रणजीत बिंद्रा आणि त्याला दलाली देणारी रिंकू देशपांडे या दोघांनी न्यायालयानं जामीन दिला आहे

या परिसरात हिवाळी वादळाचा शिवारा देण्यात आला होता हे विमान उड्डाण केल्यावर लगेचंच कोसळलं शिं प्रशासनाने सांगितलं

हाँगकाँगमधे अतिशय जास्त प्रमाणावर पोलिसी बळाचा वापर होत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बध्येलेट यांनी चौकशीची मागणी केली आहे मात्र बध्येलेट यांची देशाच्या अंतर्गत व्यवहारात अनुचित हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत चीननं ही मागणी फेटाळून लावली आहे जिनिव्हामधे नियुक्त चीनच्या शिष्टमंडळानं म्हटलं आहे की बधलेट यांचा साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रातला लेख चुकीचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतल्या तत्वांचं उल्लंघन करणारा आहे लंडन ब्रिज वर झालेल्या चाकू हल्ल्याची जबादारी इस्लामिक स्टेटनं घेतली आहे उस्मान खान हा आपला हस्तक असून दहशतवादी संघटनांविरुद्ध लढणाऱ्या देशांवर हल्ला करण्याच्या इस्लामिक स्टेटच्या आवाहनावरून हा हल्ला केल्याचं इस्लामिक स्टेटचं म्हणणं आहे

नंतर पोलिसांच्या गोळीबारात हा तरुण मारला गेला

लंडच्या संसदेवर हल्ला करण्याची चर्चाही त्याने केली होती त्याच्याबद्दल न्यायाधीशांनी गंभीर शेरे मारले होते